अंतिम स्वरुपातली अद्ययावत राष्ट्रीय नागरिकता नोंदणी पुस्तिका आज आसाममध्ये प्रकाशित झाली

या पुस्तिकेतल्या समावेशाबाबतची पुरवणी यादी नोंदणी पुस्तिका सेवा केंद्र उपायुक्तांचं कार्यालय आणि क्षेत्र अधिकारी कार्यालयात कामकाजाच्या वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध असतील असंही समन्वय कार्यालयानं सांगितलं ज्या नागरिकांचे नाव या पुस्तिकेत नसेल त्यांना ताव्यात घेतलं जाणार नाही असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे अशा सर्वांना परदेशी नागरिकांसाठीच्या लवादाकडे आणि त्यानंतर सर्वोच्च न्यालयातही दाद मागता येणार आहे

ही पूस्तिका तयार करण्याची प्रक्रिया भारताच्या महानिबंधकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली पूर्ण केली

त्या पार्श्वभूमीवर आज प्रकाशित झालेली राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिका राज्याच्यादृष्टीनं अत्यंत महत्वाची ठरली आहे आसाममध्ये आज राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिका प्रकाशित झाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत

सरकार सर्व ती मदत करायला तयार असल्यामुळे ज्या लोकांचा या पुस्तिकेत समावेश झालेला नाही त्यांनी चिंताग्रस्त होऊ नये असं आवाहन बोडो पिपल फ्रन्टच्या नेत्या आणि वरिष्ठ मंत्री प्रमिला राणी ब्रम्हा यांनी केलं आहे राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिकेमागच्या हेतूचं पालन होऊ शकलं नाही तर त्याला राज्यातलं भाजपाचं सरकार जबाबदार असेल असं कॉंप्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अपूर्व भट्टाचार्य यांनी म्हटलं आहे दरम्यान शिबसागर जिल्ह्याचे उपायुक एस लक्ष्मणन यांनी सांगितलं की पुस्तिकेच्या प्रकाशनानंतर जिल्ह्यातले सर्व व्यवहार शांततेत आणि सुरळीत सुरु आहेत तसंच नोंदणी पुस्तिकेत स्वतःचं नाव तपासण्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी आवश्यक सेवा सुविधा पुरवल्या असल्याची माहितीही त्यांनी दिली केंद्रीय अन्वेषण संस्था सीबीआयनं काल देशभरात एकाच वेळी दीडशे ठिकाणांवर अचानक संयुक्तपणे छापे टाकले केंद्र सरकारचे विभाग त्याचप्रमाणे केंद्रशासित प्रदेश आणि सार्वजनिक उपक्रमांशी संबंधित दक्षता दलांच्या मदतीनं सीबीआयनं ही कारवाई केली दिल्ली जयपूर गुवाहाटी श्रीनगर चेन्नई कोलकाता हैदराबाद बंगळुरू मुंबई गोवा भोपाळ नागपुर पटना रांची गाजियाबाद लखनऊ आणि डेहराडून या ठिकाणी हे छापे मारण्यात आले अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली जीवनमान सुकर करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या संदेशाला पुढे घेऊन जाणं हेच या अभियानाचं उद्दिष्ट आहे असं तपास संस्थेनं सांगितलं या अभियानाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना निर्माण होणारी भ्रष्टाचाराची शक्यता पडताळून संबंधित विभाग संवेदनशील करण्यात येतील रेल्वे कोळसा खाणी वैद्यकीय संस्था सीमा शुल्क आणि एफसीआय या विभागांमध्ये छापे टाकण्यात आले भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डी

डी ओ देशाच्या सीमेलगतच्या क्षेत्रांमधल्या गावांमध्ये उपलब्ध असलेल्या संधी अधिक विकसित विकास करणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर जी सथीश रेड्डी यांनी दिली आहे ते काल लेह इथं आकाशवाणीच्या प्रतिनिधीशी बोलत होते अशा गावांमध्ये स्थाईक असलेल्या लोकांचा सीमेवरची सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट होण्यात महत्वाचा सहभाग असतो असं ते म्हणाले

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत ही मंजुरी देण्यात देण्यात आली

विधानसभा अध्यक्ष हिदय नारायण दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली काल लखनौत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत जम्मू आणि काश्मीरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून काल पहिल्या दिवशी त्यांनी नियंत्रणरेषेवर सुरक्षा दलांच्या सज्जतेचा आढावा घेतला

या दोघांनी नियंत्रणरेषेवरच्या भागांना भेट दिली आणि तिथे तैनात असलेल्या सैनिकांशी आणि त्यांच्या कमांडर्सशी संवाद साधला त्यांच्या मनोष्पैर्याची लष्करप्रमुखांनी प्रशंसा केली आणि घुसखोरीच्या वाढत्या प्रयत्नांची शक्यता लक्षात घेऊन दक्ष राहण्याची सूचना केली जनरल रावत आज बदामीबाग इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असून त्यावेळी त्यांना तिथल्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे

श्रीनगर शहर आणि इतर शहरांमध्ये शुक्रवारच्या नमाजाच्या पार्श्वभूमीवर काही किरकोळ निर्बंध जारी करण्यात आले होते श्रीनगर शहरात अंतर्गत भागात आणि खोऱ्यात इतर ठिकाणी शुक्रवारचा नमाज अदा करण्यात आला दरम्यान श्रीनगरमध्ये रुग्णालयांमध्ये पाच ऑगस्टपासून आतापर्यंत पाच हजार मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत काश्मीरमध्ये सर्वत्र प्राथमिक आरोग्य सेवा देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या वाघाडी इथं असलेल्या एका रासायनिक कारखान्यात आज सकाळी दहाच्या सुमाराला मोठा स्फोट झाला

मृतांमध्ये एका बालिकेचा समावेश आहे

स्फोटानंतर भीषण आग लागली आणि आगीनं रौद्ररुप धारण केलं सध्या अम्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत

जखमींवर रुग्णालयात उपचार केले जात आहे

हा कारखाना वाघाडी गावाबाहेर शेतात असून कंपनीत अजूनही रसायनांच्या मोठ्या टाक्या फुटण्याची भिती व्यक्त केली जात आहे

स्फोटाचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही भारताचं चांद्रयान दोन चंद्राच्या आणखी जवळ सरकलं आहे चंद्राच्या जवळच्या चौथ्या कक्षेत हे यान नेण्याची प्रक्रिया काल संध्याकाळी यशस्वी झाली

या यानामधली सर्व यंत्रणा योग्य पद्धतीनं काम करत असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे या मोहिमेअंतर्गत कक्षाप्रवेशाची शेवटची प्रक्रिया रविवारी संध्याकाळी केली जाईल भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांना देशात कोणत्याही भागात अवयव प्रत्यारोपण वगळून इतर सर्व उपचार वैद्यकीय व्हिसाशिवाय घेता येतील असं सरकारनं सांगितलं आहे ज्या आजारांमध्ये अवयव प्रत्यारोपणाची गरज असेल त्यांच्यावरच्या उपचारांसाठी वैद्यकीय व्हिसा लागेल असं सरकारनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे

वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर सलामीवीर के

मात्र मयंक अगरवाल आणि कर्णधार विराट कोहलीनं भारताचा डाव सावरला